आरोपी आणि सरकारपक्षाकडून बाजू मांडण्यासाठी अधिक मुदत मागण्यात आली

गेल्या महिन्यात ह्या खटल्याचा तपास पूणे पोलिसांकडून एनआयए कडे सोपवण्यात आला होता

अशी माहिती भारतीय साखर कारखानदार संघटनेनं दिली आहे कोरोना पुण्याच्या ससून रुग्णालयात कोरोनाच्या गंभीर रूग्णांसाठी आठ खाटांचा स्वतंत्र कक्ष व्हेंटिलेटर सुविधेसह तयार करण्यात आला आहे संशयित किंवा चीनमधून आलेल्या व्यक्तीला स्क्रीनिंग आणि प्राथमिक उपचारासाठी नायडू रूग्णालयात पाठवण्यात येतं मात्र ससूनमधला कक्ष केवळ गंभीर रूग्णांसाठी आहे अशी माहिती ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ अजय चंदनवाले यांनी दिली कोरोनाच्या रूग्णावर उपचार करणा या डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे

या संकल्पनेतून एका मोबाईल व्हस्त्रिारे नागरिकांना नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती देण्यात येईल

मार्च महिन्यापासून मोबाईल नेचर क्युअर क्लिनिक व्दारे प्रत्यक्षात उपचार पद्धतीस सुरवात होईल

या व्हाजिध्ये नैसर्गिक उपचार पद्धतीची सर्व उपकरणे असतील तसेच डॉक्टर आणि नर्ससहीत वैद्यकीय पथकही असेल पुणे शहरालगतच्या गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये ही मोबाईल व्हप्त जाईल एनआयएऩचे पथक तेथील सरपंचांशी संपर्क साधेल नागरिकांना नैसर्गिक उपचार पद्धतीची माहिती देईल आणि गरज असेल तर उपचारही करेल अशी माहिती एनआयएनच्या संचालक डॉ

सत्यलक्ष्मी यांनी दिली

गोळीबार मैदान इथलं पीएफ कार्यालय आणि मुंढवा रस्त्यावर हॉटेल न्यू वैशाली या दोन ठिकाणी सकाळी साडेदहा ते दूपारी साडेबारा या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येईल पीएफ हस्तांतरण तसंच अन्य समस्यांचं निराकरण याप्रसंगी करण्यात येईल

आता क्रीडा वृत्त बुद्धीबळ पीवायसी जिमखानाच्या वतीनं राज्यस्तरीय निमंत्रित बुद्धीबळ चाचणी स्पर्धा सुरु आहे आज सहाव्या फेरीअखेर कोल्हापुरचा सम्मेद शेटे आणि मुंबईचा केतन बोरी यांनी पाच गुणांसह आघाडी घेतली तर पुण्याच्या अनिरुद्ध देशपांडेनं साडेचार गुणांसह अहमदनगरच्या सुयोग वाघला बरोबरीत रोखलं टेनिस म्हाळुंगे बालेवाडी इथल्या क्रीडासंकुलात टाटा ओपन एटीपी चर्लिजर ही आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा सुरु आहे आजपासून मुख्य फे या सुरु झाल्या

तर द्स या सामन्यात जपानचा युची सुगीतानं इटलीच्या थॉमस फीडियानो याच्यावर एकतर्फी विजय मिळवला

खेळाडुंनी असा शॉर्टकट न वापरता मेहनतीला प्राधान्य द्यावं असं मत जागतिक पदक विजेती बद्धमिंटनपट् ज्वाला गुट्टा हिनं आज प्ण्यात व्यक्त केलं बद्धमिंटनेअर या संस्थेतल्या बक्षिस वितरण कार्यक्रमाला ती उपस्थित होती यावेळी ख्याती कात्रे विहान कोल्हाडे आणि सचिन त्रिपाठी या खेळाडूंना सन्मानित करण्यात आलं

नमस्कार